गेल्या एक महिन्यापासून ते आजारी होते

उच्च आणि सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून अनेक महत्त्वपूर्ण निकाल त्यांनी आपल्या कारकिर्दीत दिले

त्यानंतर जागतिक वृत्तपत्र परिषदेचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काही काळ काम केले राजकीय आणि सामाजिक कार्यातही न्यायमूर्ती सावंत आघाडीवर होते देश बचाव आघाडी आणि लोकशासन आंदोलन पार्टीचे ते संस्थापक होते

त्यांच्या पार्थिवावर उद्या मंगळवारी प्रण्यात बाणेरमध्ये अंत्यसंस्कार होणार आहेत

अपघातात जखमी झालेले मजूर लवकर बरे होवोत अशी कामना ही पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केली आहे

अन्य सहा जण जखमी झाले आहेत जखमीपैंकी तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याचं आमच्या वातोहरानं कळवलं आहे

आरोग्य मंत्रालयानं ही माहिती दिली

लस प्रवण्याच्या जागतिक स्पर्धेत भारत हा सर्वांत प्रढं असल्याचं वॉल स्ट्रीट जर्नलच्या एरिक बेलमन यांनी सांगितलं भारतानं त्यांच्या लसीकरण मोहिमेत कोणताही अडथळा किंवा कमतरता येऊ न देता देशातल्या जनतेला दिल्या त्यापेक्षा तिप्पट प्रमाणात लसी निर्यात केल्या असल्याचं बेलमन म्हणाले बेलमन आणि यारास्लाव ट्रोफीमोव्ह यांनी वॉल स्ट्रीट जर्नलमध्ये याबाबत एक लेख लिहिला असून त्यात भारताला लस महाशक्ती असं संबोधण्यात आल आहे

इंग्लंडकडून जॅक लिचनं तीन तर मोईन अलीनं दोन गडी बाद केले

हे दहशतवादी लष्करे तोयबा आणि तेहरिक उल मुजाहिदीन या संघटनांचे सदस्य आहेत